मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अधिवेशन संस्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं मात्र कोणत्याही भीतीमुळे नव्हे तर सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोलिस दलावरचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला

विधानसभेनं आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील तसंच राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि जयत पाटील यांनी आपली लेखी भाषण पटलावर ठेवणार असल्याचं सांगितलं त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला नियंत्रक आणि महालेखापाल क्ष्पी तसंच लोकलेखा समितीचा अहवालही सदनाच्या पटलावर ठेवण्यात आला विधान परिषदेतही अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला ज्या सदस्यांना अर्थसंकल्प दुष्काळी उपाययोजना तसंच इतर विषयांवर सूचना मांडायच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरुपात पटलावर ठेवाव्यात असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावर छाननी करण्यात येत आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली शिक्षक आणि इतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत आंदोलन करत आहेत त्यांच्याशी सरकारनं चर्चा करावी अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी यावेळी केली विधान परिषदेत भाजपा पुरस्कृत सदस्य सुधाकर परिचारक यांचं निलंबन मागे घेतल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई दिल्लीसह देशातल्या पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये अतिदक्षतेचा शारा जारी करण्यात आला आहे सरहदीलगतच्या पंजाब राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांमधल्या शहरांमध्येही अतिदक्षतेचा धिगारा जारी केला आहे गुप्तचर यंत्रणाकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई मेट्रो एक तर्फे सर्व बारा स्थानकांवर अतिसावधानतेचा शिवारा जारी करण्यात आला आहे मुंबई मेट्रोनं सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे भारतीय पोलीस सेवेतले वरीष्ठ अधिकारी सुबोध कुमार यांची आज राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली तर संजय बर्वे हे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील मुंबईत एका वरीष्ठ अधिका यानं ही माहिती दिली आयकर परताव्याची रक्कम करदात्याच्या बँक खात्यात फक्त ाज्ञिक्ट्रॉनिक पद्धतीनं जमा केली जाईल यासाठी हे खातं पॅनशी जोडलेलं असलं पाहिजे असं आयकर विभागनं स्पष्ट केलं आहे ही प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे ज्यांनी आपली बँक खाती पॅनशी जोडलेली नसतील त्यानी आपल्या बॅकेच्या शाखेत पॅन नंबर देणं आणि आयकर विभागाच्या ई फा लिंग वेबसा डेवर त्यांची पुष्टी करणं आवश्यक आहे असं आयकर विभागाच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रज्ञ सर सी

विज्ञानाचे महत्व आणि त्याचा उपयोग लोकांपर्यंत पाचवणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे लोकांसाठी विज्ञान आणि विज्ञानासाठी लोक ही यावर्षीची मुख्य संकल्पना आहे आजच्या विज्ञानदिनी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सर सी

रामन यांना आदरांजली वाहीली सर्व शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विज्ञानाचा वापर करावा असं उपराष्ट्रपतींनी ट्वीट केलं आहे भारत आणि पाकिस्तानात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं समझौता एक्सप्रेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत दर सोमवारी आणि गुरुवारी लाहोरहून निघणारी ही रेल्वे आज सकाळी लाहोरहून अटारीकडे निघाली नाही

या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झालं

त्यांच्यावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत